दिव्यांग परस्कार अपंगत्वावर मात करून विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणा या महाराष्ट्रातील तीन दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांग प्रक संकेतस्थळ तयार करणाऱ्या एका संस्थेला उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायड्र यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन प्रस्कार काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आला नवी मुंबई इथल्या वनिता अय्यर यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात आले तर सातारा जिल्हयातील महाबळेश्वर इथले डॉ भावेश भाटिया यांना रोल मॉडेल पुरस्कार देण्यात आला मुंबईच्या मानसी जोशी यांना सर्वोत्कृष्ट दिव्यांग महिला खेळाडुचा पुरस्कार मिळाला मालाडमधील रायर्जींग फ्लेम या संस्थेच्या संकेतस्थळाला सर्वोत्कृष्ट दिव्यांग सुगम संकेतस्थळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दिव्यांग व्यक्तींच्या गुणांचा आदर करून त्यांना विकासाच्या संधी देण्यासाठी समाजातील सक्षम घटकाने पूढे यावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी याप्रसंगी केलं

जळगाव जिल्ह्यात दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान दिव्यांगविद्यार्थ्यांना मोफत थेरपी तसंच पालक समुपदेशन शिबीर आणि दिव्यांग प्रमाणपत्रासाठी नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आलंहोतं

पालघर जिल्ह्यात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत या दिनाचं औचित्य साधत पालघर जिल्ह्यात पाच दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला इतर जिल्ह्यांमध्येही या दिनानिमित्त विविध विधायक उपक्रम राबविण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त काल रत्नागिरीत आगळीवेगळी एकता दौड पार पडली राज्यभरातली अशा तन्हेची ही पहिलीच दौड होती एक्यात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून दिव्यांग दिनाच्या निमित्तानं काल रत्नागिरीत पार पडलेल्या समावेशित एकता दौडीत मूकबधिर दिव्यांग आणि मतिमंद शाळांमधल्या विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्य विद्यार्थीही सहभागी झाले होते स्पर्धकांची खिलाडू वृत्ती सहकार्याची भावना आत्मविधास स्वीकार करण्याची वृत्ती आणि संवादकौशल्य यांचं निरीक्षण करून स्पर्धेतल्या तीन गटांमधल्या प्रत्येकी चार स्पर्धकांना गौरविण्यात आलं वेगळ्या शाळांमध्ये शिक्षण घेतल्यामुळे दिव्यांगांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो तो होऊ नये यासाठी सर्वांनाच एकत्र शिक्षण देण्याचं दीर्घकालीन शैक्षणिक धोरण आखण्यात आलं आहे त्याचं पहिलं पाऊल रत्नागिरीतल्या शंभर विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या समावेशित दौडीनं टाकलं गेलं आहे

अशी माहिती नौदल प्रमुख एडमिरल करमबीर सिंह यांनी दिली

पीएमसी पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं काल बँकेच्या तीन संचालकांना अटक केली या तिघांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे

उन्हाळी कांद्याला प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात भाव मिळाला आहे नव्याने लागवड केलेला कांदा बाजारात येण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे

समाज विकासाकरीता प्रत्येक नागरिकाचं योगदान महत्वाचं आहे असं प्रतिपादन पंजाब येथील फिरोजपूर डिव्हिजनचे आयुक्त सुमीर सिंह गूर्जर यांनी व्यक्त केले जेंडर बजेटींग ऍन्ड स्मार्ट सिटी मिशन या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते काल पुण्यात बोलत होते

या कार्यशाळेत स्मार्ट सिटी मिशन अन्य संबंधित विषयांवर सामुहिक चर्चा तसंच तज्ज्ञ वक्त्यांची भाषणं होणार आहेत मातवंदना कोल्हापर माता आणि बालकांच आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिने अर्थ सहाय्य देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मात् वंदना योजनेला कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत चांगला प्रतिसाद लाभला आहे अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाङ्याची प्रतिकृती पूणे रेल्वे स्थानकावर उभारण्यात आली आहे याबाबतचा हा वृत्तांत प्ण्याच ऐतिहासिक वैभव असणाऱ्या शनिवार वाड्याघी प्रतिकृती पुणे रेल्वे स्थानकावर उभारण्यात आली आहे ही प्रतिकृती नागरिक आणि प्रवाशांचं आकर्षण बनलं असून अनेकजण त्यासोबत सेल्फी काढत आहेत या आधी देखील रेल्वे तर्फे आषाढी वारीची झलक दाखवणारी प्रतिकृती उभारण्यात आली होती ज्यात हातात ध्वज घेऊन अभंग गाणारे वारकरी दाखवण्यात आले होते मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक सुनील मिश्रा यांनी या प्रतिकृती साकारल्या आहेत अकाशवाणी बातम्यांसाठी पूण्याहून सविता म्हसकर क्रीडा दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत कालचा दिवस भारतीय खेळाडूंनी गाजवला

व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुष आणि महिला संघानं अंतिम फेरीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं टेबल टेनिसच्या सांधिक स्पर्धेतही भारतानं दोन्ही गटात सुवर्णपदक मिळवलं धावणे आणि उंच उडीच्या स्पर्धेतही भारतीय पुरुष आणि महिला खेळाडूंनी बाजी मारली हवामान सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काल हलका पाऊस झाला